लडाखमधील सैनिकांच्या शौर्यातून भारताच्या शक्तीचा जगाला परिचय झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

वंदे भारत मिशनखाली परदेशात अडकलेले पाच लाखांहून अधिक भारतीय मायदेशी परत

मुंबईत प्रथमच मान्सूनचा दमदार पाऊस पंतप्रधान मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कराजवळ असलेले धाडस शौर्य आणि त्याग अतुलनीय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्करातील जवानांचा गौरव केला आहे पंतप्रधानांनी आज लडाखमधील निमो इथे अचानक भेट दिल्यानंतर तेथील जवानांबरोबर त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ध्वनी जिन कठिन परिस्थियों में जिस ऊंचाई पर आप मां भारती की ढाल बनकर के उसकी रक्षा करते हैं उसकी सेवा करते हैं उसका मुकाबला पूरे विश्व में कोई नहीं कर सकता है आपका साहस उस ऊंचाई से भी ऊंचा है जहां आप तैनात आपका निश्वय उस घाटी से भी सख्त है जिसको रोज आप अपने कदमों से नापते हैं आपकी भुजाएं उन चट्टानों जैसी मजबूत हैं जो आपके इर्द गिर्द खड़ी हैं आपकी इच्छा शक्ति आस पास के पर्वतों जितनी अटल है जवानांनी जे धाडस दाखवले आहे त्यातून सर्व जगाला भारताच्या सामर्थ्याचा संदेश गेला आहे

शत्रू देशाने आमच्या सशस्त्र दलांचे बाहुबल आणि क्रोध अनुभवला आहे लडाख हा देशाचा मुकुट असून या भूमिने अनेक योद्वे देशाला दिले आहेत असेही ते म्हणाले दुर्बल असलेल्यांनी कधीही शांततेसाठी पुढाकार घेता कामा नये कारण शांततेसाठी धाडस हे पूर्वलक्षण असलं पाहिजे शांतता काळात अथवा महायुद्धाच्या काळातही जगाने आमच्या शूरांचा विजय आणि शांततेसाठीचे प्रयत्न पाहिले आहेत भारतीयांनी मानवतेच्या कल्याणासाठीच काम केल आहे असही पंतप्रधांनांनी सांगितलं

मोदी यांच्या लडाख दौऱ्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी देखील मोदी यांच्या लडाख भेटीबद्दल त्यांचा अभिमान वाटतो असं ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी यांच्या लडाख भेटीनं आपल्या सशस्त्र सैन्याचं नीतिधैर्य प्रचंड उंचावेल असा विश्वास व्यक्त केला आहे

लवकर झालेलं निदान आणि वेळेवर मिळालेले उपचार यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर वाढत चालला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हंटलं आहे

ही मदत केंद्र सरकारकडून कोणतंही शुल्क न आकारता देण्यात येत आहे

मात्र ही मर्यादा आंतरराष्ट्रीय माल वाहतूक आणि विशेष मान्यता असलेल्या उड्डाणांसाठी लागू असणार नाही वंदे भारत मिशन वंदे भारत मिशनखाली परदेशात अडकलेल्या पाच लाखांहून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे

आरंभी दोन लाख भारतीयांना परत आणण्याचं उद्दिष्ट निश्वित करण्यात आलं होतं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं बँका आपत्कालीन पत हमी योजनेखाली सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी एक लाख दहा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचं कर्ज सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना मंजूर केलं आहे

वस्त आणि सेवा कर वस्तु आणि सेवा कराचं विवरण पत्र उशिरा भरणाऱ्या करदात्यांसाठी सरकारनं काहीसा दिलासा दिला आहे

केंद्रीय मनुष्यबळ विका मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली सरकारनं या परीक्षासंदर्भात कालच एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती त्यांनी या परीक्षा लांबणीवर टाकण्याची शिफारस केली

जूनच्या आकडेवारीत ही वाढ दिसून येईल निर्यातदारांनी अल्पावधीत हे यश मिळवल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली परदेशातील बाजारपेठांना अशा प्रकारची लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही असं सांगून गोयल म्हणाले की अनलॉक दोनमध्ये अधिक सवलती देण्यात आल्यामुळे भविष्यात निर्यातीची परिस्थिती आणखी सुधारले अशी अपेक्षा आहे वीज परवठा उपकरणे सरकारी परवानगी शिवाय चीनमधून वीज पुरवठा उपकरणे आयात करता येणार नाहीत असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी म्हंटलं आहे विविध राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आयात केलेल्या या उपकरणांचा वापर देशातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी केला जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं वीज उपकरणं उत्पादित करत असलेल्या भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले भारतात तयार होणारी जी उपकरणे चीनसहित अन्य देशांतून आयात होत असतील अशा उपकरणांचा आढावा घेऊन त्यांची आयात थांबवण्याचे निर्देश त्यांनी वीज कंपन्यांना या बैठकीत दिले निषेध भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या नियंत्रण रेषेलगत तसंच आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे

सीमेपालिकडून पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्याना घुसखोरी करण्यासाठी मदत करत असल्याबद्दलही केंद्र सरकारन तीव्र चिंता व्यक्त केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं

राज्यात मलूर बागलकोट हिरियूरु आणि जेवर्गी इथं ही फूड पार्क्स उभारण्यात येणार असून अजून काही ठिकाणी असे पार्क्स उभारण्याची योजना असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या फूड पार्क्स मुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल असं ते पुढे म्हणाले

वेंकय्या नायडू यांनी आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज कोणत्या पद्धतीने करावं या संदर्भातील विविध पर्यायांवर सखोल चर्चा केली या चर्चेत राज्यसभेचे महासचिव तसंच राज्य सभेच्या सचिवपद स्तरांचे अनेक अधिकारी सहभागी झाले होते सभासदांच्या आसन व्यवस्थेबाबत विशेष करून यात चर्चा करण्यात आली

माध्यम प्रतिनिधीसाठी असलेला कक्ष वगळता अन्य कक्षांचा उपयोग सदस्य बसण्यासाठी करण्यात येईल पुढील आठवड्यात या बाबतचा विस्तृत आराखडा सादर करण्याच्या सूचना नायडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पंकजा मंडे महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना लवकरच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं राज्याच्या नवीन कार्य कारिणीची त्यांनी पत्रकार परिषदेत घोषणाकेली त्यावेळी ते बोलत होते

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पक्षाचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी यांचा उपाध्यक्षांमध्ये समावेश आहे पक्षाचेनेते एकनाथ खडसे प्रकाश मेहता विनोद तावडे तसंच किरीट सोमय्या यांचा विशेष निमंत्रितांमधे समावेश असेल

ओडीशा राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा किशोर दास यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्लाझ्मा उपचार पद्धतीचं नियोजन करण्यासाठी एक तांत्रिक समिति गठित करण्यात येणार आहे

ठोस पुरावे न सापडल्याने तसंच जनतेच्या वाढत्या प्रक्षोभामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

ऑलिंपिक स्पर्धा ऑलिंपिक स्पर्धेच्या अनुषंगानं भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या भारतीय तसंच परदेशी प्रशिक्षकांनाचार वर्षांचा करार करावा लागणार आहे ऑलिंपिक स्पर्धेत देशाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचीपदक मिळण्याच्या संधि वाढवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं

यामध्ये जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचं लगेच कळू शकलं नाही मान्सून मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस लांबलेल्या पावसाने आज महाराष्ट्रात मुंबईत दमदार हजेरी लावली आहे सकाळपासूनच जोरदार सुरुवात करून दिवसभर पावसाची संततधार लागली होती दादर टीटी हिंदमाता सायन माटुंगा किंग्जसर्कल वरळी कुर्ला घाटकोपर अंधेरी सांताक्रुझ आदी भागात पाणी तुंबले त्यामुळे काही ठिकाणी बेस्टची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली